पंतप्रधान जन आरोम्य आयुष्यमान भारत योजना सुरू करण्यास एक वर्ष पूर्ण झाल्याच्या विभित्तानं आज देशभर आयुष्यमान भारत दिवस साजय केला जात आहे

आय्रष्यमान भारत योजना ही जगातील सर्वात मोवी सरकारी आरोब्य सेवा असून या योजने अंतर्गत आरोब्य सेवेच्या ग्रुणवत्तेत स्रुधारणा आणण्याच्या दृष्टीनं विशेष पावलं उचलली जात असल्याचं आयुष्यमान भारत योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुभूषण यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं देशातील गरिब तसंच गरजू व्यक्तींवा संपूर्ण आरोव्य स्रुविधा उपलब्ध करणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारनं केलेल्या कर सुधारणांचा महाराष्ट्राला भोव फायदा होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत सांगितलं

रोजगार वाढेल तसंव पुनग्रेतवणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर पैसा उपलब्ध होईल असं मुख्यमंत्री म्हणाले

सरकारी बँकांचं विलिनीकरण संशोधनाला प्रोत्साहन तसंच गृहविषयक सुधारणांचाही त्यांनी उल्लेख केला

मतदान यादीत नाव समविष्ट करण्यासाठी तसंच मार्गदर्शनासाठी ही हेल्पलाईन उपय्क्त ठरत असून जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेत स्वतंत्र संपर्क कक्ष निर्माण करण्यात आला आहे ही स्विधा राज्यात सर्व जिल्ह्यांत स्रु आहे

विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीचा बिग्ल वाजल्यापासूनच वर्धा जिल्हयात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे

निवडण्क प्रक्रियेत भारतीय निवडण्क आयोगानं दिलेल्या निर्देशांचं तंतोतंत पालन करावं निवडणूकीच्या कामात एकही त्रुटी राहता कामा नये असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अमरावतीचे जिल्हधिकारी शैलेश नवाल यांनी आज अमरावती इथं दिले विधानसभा निवडणूकीच्या अन्षंगानं क्षेत्र अधिकाऱ्यांची कार्यशाळा आज नियोजन भवनात झाली त्यावेळी ते बोलत होते कंट्रोल य्निट बॅलेट य्निटचं कार्य मॉकपोल यासह निवडणूक प्रक्रियेच्या अन्षंगानं आवश्यक विविध बाबींची उजळणी या कार्यशाळेत करण्यात आली आगामी विधानसभा विवडणुकीत गडचिरोली विधानसभा क्षेत्रातल्या विवडणुकांसाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे असं जिल्ह्याच्या उपविभागीय अधिकारी आणि बिवडणूक विर्णय अधिकारी डॉक्टर इंदूराणी जाखड यांनी सांगितलं त्या वार्ताहरांशी बोलत होत्या

विधानसभा निवडण्कीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहजन आघाडीसोबत य्ती करण्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अनुकूल असल्याचं पक्षाचे नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते वंचित बह्जन आघाडीनं लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवली होती वंचित बह्जन आघाडी तसंच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचंही न्कसान झालं त्यामुळं समविचारी लोकांनी एकत्र यावं असा आमचा प्रयत्न असल्याचं पवार यांनी सांगितलं

पुण्यातल्या आठ विधानसभा मतदार संघांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस चार जागा लढवणार असून काँग्रेसला तीन तर एक जागा मित्र पक्षाला दिली जाणार असल्याची माहिती माहिती अजित पवार यांनी दिली कॉग्रेस आघाडीचा संयुक्त जाहिरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे आमचा जाहीरनामा तयार होता परंत् घटक पक्षांनी आग्रह केल्यामुळं एकत्रितपणेच जाहिरनामा प्रसिद्ध करण्यात आहे त्यामुळं आज जाहिरनामा जाहीर करण्यात येत नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आमच्या आघाडीच्या जागा वाटप झाल्या आहेत

त्यांच्या जागा वाटप लवकरच होईल असंही नवाब मलिक यांनी सांगितलं देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबईत पवारसाहेबांबद्दल वक्तव्य केलं आहे

मग अदयाप संचारबंदी का काढण्यात आली नाही असा सवाल नवाब मलिक यांनी अमित शहा यांना केला मेट्रोच्या कामांना आघाडीच्या काळात मंजुरी देण्यात आली त्याचं श्रेय आजचं सरकार घेत आहे सगळ्याच क्षेत्रात हे अपयशी ठरलं आहे आर्थिक मंदी बेरोजगारी निर्माण झाली आहे त्यावर उपाययोजना सरकारने केलेली नाही असा आरोपही नवाब मलिक यांनी केला राष्ट्रवादी कमक्वत होत आहे असा आरोपही केला जातोय परंतु पवारसाहेबांच्या जनतेचा प्रतिसाद मिळत आहे कार्यकर्ता ताकदीनं उभा आहे परिवर्तन हे नक्की होणार आहे आहे असा विश्वासही नवाब मलिक यांनी व्यक्त केला नगर जिल्ह्यातील अकोले इथल्या बाजारतळावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची जाहीर सभा आज झाली त्यांनी राष्ट्रवादी सोडलेले माजी मंत्री मध्कर पिचड आणि त्यांचे स्प्त्र वैभव पिचड यांच्यावर हल्ला चढवला राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या पिचड प्त्रांना आव्हान देण्यासाठी भाजपमधील अनेकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला राज्यातील द्याव समूहाच्या सहा धरणांमधलं पाणी मराठवाङ्याला द्यावं अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे ते आज प्रण्यात वार्ताहर परिषदेत बोलत होते या सहा धरणांमधल्या पाण्याचा उपयोग वीज विर्मितीसाठी न करता हे पाणी मराठ्वाझ्याला द्यावं यासाठी वंचित बहुजव आघाडी पुढबकार घेत असल्याचं त्यांनी सांगितलं सरकारनं यासाठी यय समूहाशी वायघाटी करून सहा धरणातलं पाणी मराठवाङ्याला उजनी धरणाच्या माध्यमातून द्यावं असं आंबेडकर दावेळी म्हणाले महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्यपदी सहा जणांची निय्क्ती राज्य सरकारनं केली आहे त्यामधे नागप्रच्या अनुसया गुप्ता सोलाप्रच्या चंद्रिका चौहान पालघरच्या ज्योती भोये नाशिकच्या रोहिणी नायडू मूंबई इथल्या रिदा रशीद आणि बीडच्या गयाताई कराड यांचा यांचा समावेश आहे यापैकी गयाताई कराड यांची फेरनिय्क्ती आहे

नागपूरच्या अनुसया गुप्ता या महिला दक्षता समिती लोकपंचायतच्या माध्यमातून सक्रिय आहेत अकरावी प्रवेशासाठीच्या अंतिम फेरीला आजपासून स्रवात होणार आहे

आतापर्यंत कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश न घेतलेले प्रवेश रद्द केलेले आतापर्यंत कोणत्याही फेरीत न मिळालेले प्रवेश नाकारलेले तसंच दहावीच्या फेरपरीक्षेत एटीकेटी सवलत घेऊन उत्तीर्ण झालेले आणि नव्यानं अर्ज भरलेले विद्यार्थीही या फेरीत सहभागी होऊ शकतील असं प्रभारी शिक्षण उपसंचालक प्रवीण अहिरे यांनी सांगितलं आहे ब्लडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील आदिवासी ग्राम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माळेगाव इथल्या एकाच कृटुंबातील चार मूली आणि त्यांच्या आईचे मृतदेह गावालगतच्याच विहीरीत आढळून आल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे दरम्यान त्यांनी साम्हिक आत्महत्या केली की हा घातपाताचा प्रकार आहे याबाबत अद्याप स्पष्टपणे माहिती समोर आलेली नाही असं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे

महाराष्ट्राकडून जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत पदक मिळवणारा तो पहिलाच कुस्तीगिर ठरला आहे कृषी पश् संवर्धन दग्ध व्यवसाय विकास आणि मत्स व्यवसाय विभाग महाराष्ट्र शासनाच्यावतीनं दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय वसंतराव नाईक शेतीमित्र प्रस्कार वाशिम इथल्या सामाजिक कार्यकर्ते निलेश पुनमचंद सोमाणी यांना जाहिर झाला आहे शासनाचे उपसचिव डॉ

पंजाबराव देशमुख कृषीरत्न सेंद्रिय शेतीबाबब कृषीभूषण वसंतराव नाईक शेतीमित्र प्रस्कार वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी उद्यानपंडीत कृषीसेवारत्न आदि प्रस्काराची घोषणा करण्यात आली आहे